भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान वीस षटकांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनीत सुरुवात पंतप्रधान डिजिटल क्षेत्रात नवनिर्मितीची भारताची क्षमता खूप मोठी आणि उल्लेखनीय असून मोबाईल तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे देशातल्या गरीब आणि वंचित वर्गाला कोरोना संसर्गाच्या काळात मोठी मदत मिळाली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं

दूरसंचार क्षेत्रात देशी आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करणं आणि नवीन संशोधनाला प्रोत्साहन देणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे मोबाईल अॅपच्या निर्मिती मध्ये भारत सध्या सर्वाधिक पसंतीचा देश असून देशातली युवा पिढी अशा असंख्य नव्या उत्पादनांची निर्मिती करत आहे ज्यांच्यात जागतिक दर्जाची क्षमता आहे असं मोदी म्हणाले डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आरोग्य शिक्षण कृषी आणि लघु उद्योग क्षेत्राला लाभ होत असून येत्या तीन वर्षात प्रत्येक गावात हाय स्पीड फायबर ऑप्टिक केबल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी सरकार काम करत आहे असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं कोविड कोविड विरुद्धच्या लढाईत भारताने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे देशात उपचार सुरू असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे

जागतिक लसीकरण कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सक्तीच्या लसीकरणाची आवश्यकता नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे जनजागृती करणं तसंच आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं लस देणं अशा उपाय योजना अधिक प्रभावी ठरतील असं आरोग्य संघटनेनं सांगितलं काही देशांमध्ये किंवा काही विशिष्ट परिस्थितीत सक्तीचं लसीकरण करावं लागण्याची शक्यता असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या लस विभागाच्या संचालिका केट ओब्रायन यांनी सांगितलं कोरोना विषाणूचा उगम शोधण्यासाठी लवकरात लवकर चीनला भेट देणार असल्याचंही आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे जागतिक आरोग्य संघटना जागतिक आरोग्य संघटनेनं भारतीय वंशाच्या अनिल सोनी यांची डब्ल्यूएचओ फोंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे

सोनी यांनी एड्स आणि इतर आजार झालेल्यांची गेली दोन दशकं सेवा करताना नवनवीन कल्पना राबवल्या असे कौतुकोद्गार जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी काल काढले जावडेकर विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून या कायद्यातील तरतुदींचा उल्लेख कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात होता असं जावडेकर म्हणाले

तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी आज भारत बंद आंदोलन पुकारलं असून विरोधकांनी त्याला पाठिंबा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर जावडेकर बोलत होते

केजरीवाल यांना कायद्याच्या अधीन राहून काम करण्याचं स्वातंत्र्य असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे

या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर आयष योग कोरोना नंतरच्या काळात ई शिक्षण आणि आभासी शिक्षण या नव्या पद्धतींचा अवलंब करण्याची तयारी नवी दिल्लीतल्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेनं सुरू केली आहे दूर दृश्य प्रणालीद्वारे घेता येण्यासारख्या अभ्यासक्रमांची रचना करून आणि ते चालवण्यासाठी संस्थेला अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं क्षमता संवर्धन केलं जात आहे संस्थेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या बदलांना मान्यता देण्यात देण्यात आली

हे सर्व अधिकारी चिनी संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत

चीन सरकारनं हॉगकॉगमधल्या लोकशाहीवर घाला घालत तिथल्या विधिमंडळाला रबरी शिक्का बनवलं असल्याची टीका अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांनी केली आहे सशीलकमार मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांची काल राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या मृत्युनंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती सुशीलकुमार मोदी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे

डेहराडून इथल्या चार दिवसांच्या दौऱ्याच्या समारोप प्रसंगी पक्षाच्या पदाधिकारी आणि मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते

बहुतेक ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वातील डावी आघाडी कांग्रेस पुरस्कृत संयुक् लोकशाही आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे तमिळनाड़ केंद्रीय पथक तमिळनाडू आणि पुदुच्चेरी इथं निवार चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी नेमलेल्या आठ सदस्यांच्या आंतर मंत्रालयीन केंद्रीय पथकानं आपला दौरा पूर्ण केला आहे दौऱ्यादरम्यान या पथकानं विल्लूपुरम कुडलोर आणि राणीपेट जिल्ह्यांचा दौरा केला केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आशुतोष अग्निहोत्री यांच्या नेतृत्वाखालील या पथकानं तमिळनाडूचे मुख्यमंत्री पळणीस्वामी यांचीही आज भेट घेतली

इतर रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असूनत्यांची प्रकृती स्थिर आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय

जगन मोहन रेड्डी यांनी काल एलुरु इथल्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली तसच वैद्यकीय अधिकार्यांना आवश्यक निर्देश दिले

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वीस षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या अंतिम सामन्याला सिडनी इथं सुरुवात झाली आहे भारतीय संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे आता आजचा सामना जिंकून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची संधी भारतीय संघाला आहे